या टप्प्यात महाराष्ट्रातल्या बुलडाणा अकोला अमरावती हिंगोली नांदेड परभणी बीड उस्मानाबाद लातूर आणि सोलापूर या दहा मतदार संघांचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या पहिल्या यादीला अंतिम स्वरूप देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितिची आज संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक होणार आहे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी बहुतांश उमेदवारांची नावे या यादीत असतील कर्नाटक राज्यात लोकसभेच्या निवडणूकांमधे काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर एकत्रितपणे भारतीय जनता पक्षाविरुद्ध लढेल असं माजी मुख्यमंत्री सिद्धारमैय्या यांनी म्हटलं आहे आज बंगळुरु श्व दोन्ही पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेला दोन्ही पक्षांमधल्या नेत्यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते

काँग्रेस पक्षाची सत्ता आली तर अरुणाचल प्रदेश राज्याला विशेष दर्जा देण्यात येईल तसंच योजने अंतर्गत विशेष सहाय्य देण्यात येईल असं गांधी यावेळी म्हणाले निवडणूक आयोगाकडून शहानिशा न केलेल्या राजकीय जाहिरातींना सर्व समाज माध्यमांवर बंदी घालण्यात येईल असं आयोगानं आज मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं निवडणूक आयोग आणि समाज माध्यमांच्या सर्व प्रतिनिधीची आज बैठक होत आहे आचारसंहितेत न बसणाऱ्या जाहिराती निश्चित करण्यासाठी या बैठकीत काही निकष ठरवण्यात येतील असही आयोगानं न्यायालयाला सांगितले

गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे प्रमोद सावंत यांनी आज पहाटे दोन वाजता शपथ घेतली राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली सावंत यांच्यासोबत अन्य अकरा जणांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आली यामध्ये भाजपचे मित्र पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पार्टीच्या तसंच पर्रीकर यांच्या मंत्रीमंडळातल्या सर्व सदस्यांचा समावेश आहे सावंत उद्या विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध करणार आहेत निवासी मालमत्ते संदर्भातल्या वस्तू सेवा करात नवा बदल करणाऱ्या योजनेला वस्तू सेवा कर परिषदेनं आज मान्यता दिली या योजनेनुसार विकसक बांधकाम सुरू असलेल्या साठी त्यांच्या छेनुसार एक तर नवे सुधारित कमी दर ठेवू शकतात किंवा आधीच्या दरांवर कायम राहू शकतात केंद्रीय महसूल सचिव अजय भूषण पांडेय यांनी आज बातमीदारांना ही माहिती दिली मात्रयावर्षी एक एप्रिलनंतर सुरू होणाऱ्या बांधकामांकरता विकसकांना वस्तू सेवा कर परिषदेनं गेल्या महिन्यात सुचवलेल्या नव्या दरांचा स्विकार करावा लागेल असंही त्यांनी सांगितलं जागतिक बंदी असलेल्या हिजबूल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा पाकिस्तान रहात असलेला म्होरक्या सय्यद सलाहूद्वीन याच्या जम्मू कश्मीर मधल्या तेरा मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयानं टाच आणली तसंच आर्थिक घोटाळा नियंत्रण कायद्याअंतर्गत मोहम्मद शफी शहाची बांदीपुरा धिली सुमारे एक कोटी बावीस लाख रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात शौर्य पुरस्कार आणि विशिष्ठ सेवा सन्मान प्रदान केले लष्कराचे शिपाई विजयकुमार आणि सीआरपीएफचे हवालदार प्रदीपकुमार पांडा यांना मरणोत्तर किर्तीचक्र प्रदान करण्यात आलं जम्मू कश्मीरमधले दहशतवादी विरोधी करावाईदरम्यान अतुलनिय शौर्य दाखवत या दोघांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं होतं लेफ्टनंट जनरल अनिलकुमार भट यांना उत्तम युद्धसेवा पदक देऊन गौरवण्यात आलं यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा आणि हवाईदल प्रमुख एअर चिफ मार्शल बी एस धनोआ आणि अन्य मान्यवर उपस्थित होते

तसंच या संदर्भात सहकार्य करण्याचे निर्देश वढेरा यांना दिले आहेत वढेरा यांची कोठडी सक्तवसुली संचालनालयानं मागितली होती भारत हा शांतताप्रिय देश असून दहशतवादाशी लढा देण्यासाठी कटीबद्ध आहे असं उपराष्ट्रपती एम व्यकंय्या नायडू यांनी आज सांगितलं घानाचे उपाध्यक्ष डॉक्टर महामुडू बावूमुआ गिनेआचे पंतप्रधान डॉक्टर फोफना तसंच लिसेथोचे उपपंतप्रधान मोनीएन मोलेलेकी यांच्याशी संवाद साधताना नायडू बोलत होते जागतिक स्तरावर विविध मुद्यांवर पाठींबा देणाऱ्या सर्व देशांचे आभारही नायडू यांनी मानले या संवादात पुलवामा ख्राईस्ट चर्च आणि तिर ठिकाणी नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांकडे लक्ष वेधलं वृत्त विभाग आकाशवाणीचा हकमी एक्का आहे असं आकाशवाणीचे महासंचालक एफ शहरयार यांनी सांगितलं बातमी स्वतः न घडवता घडलेली बातमी आहे तशी प्रसारित करत असल्यामुळे आकाशवाणीच्या बातम्यांची विश्वासार्हता आजही कायम आहेअसं त्यांनी सांगितलं आकाशवाणीच्या मुंबई केंद्राला एक दिवसाची भेट दिल्यानंतर त्यांनी हे मत व्यक्त केलं निवडणूक असो युद्ध असो वा आपत्ती आकाशवाणीची बातमी नेहमीच अचूक आणि शुद्ध असते असं ते म्हणाले आकाशवाणीच्या समृद्ध वारशाचा आपल्याला अभिमान असूनअनेक विद्यापीठं त्यांच्या विद्यार्थ्यांना आकाशवाणीच्या विश्वासार्हतेवर संशोधन आणि प्रबंध सादर करायला उत्तेजन देत असतात याचा आनंद वाटतो असं त्यांनी सांगितलं सार्वजनिक प्रसारण सेवांनी आपल्या व्यवसायात वाढ करत असतानाच जनहितार्थ कार्यक्रम प्रसारणाची आपली परंपराही पूढे सुरूच ठेवावी असं आवाहन प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेंपती यांनी केलं आहे हैदराबाद धिं आयोजित पहिल्या भारत आंतरराष्ट्रीय प्रसारण परिषदेच्या आज दुसऱ्या दिवशी ते बोलत होते प्रसारित केले जाणारे कार्यक्रम आणि त्यासाठी लागणारा अर्थपुरवठा याबाबत नवनवीन कल्पना आजमावण्यासाठी प्रयोगशील वातावरण निर्मिती करण्याची आवश्यकता आहे असं ते म्हणाले

बिहार रेजिमेंटची पहिली तुकडी आणि श्रीलंकन लष्कराच्या गेमुनू वॉच बटालियनची तुकडी या सरावामध्ये सहभागी होतील

उद्या दुपारी पावणेतीन वाजता सामना सुरु होईल